राहणार राज्य विधानपरिषदेच्या सहा मतरदारसंघांत सत्तर टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याचा अंदाज

महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जाणार नाहीत उलट बाहेरचे महाराष्ट्रात येतील असं मुख्यमंत्र्यांचं मत

प्रस्ताव

टाळण्याची संधी शेतकरीकेंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार सदैव कटिबद्ध आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी चर्चेला केव्हाही तयार आहे असं केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी काल सांगितलं आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत नवी दिल्लीत झालेल्या चर्चेत ते बोलत होते कृषी सुधारणा कायद्यांचा देशभरातल्या शेतकऱ्यांना लाभच होईल याचा प्नरुच्चार तोमर यांनी केला सरकारचं शेतकऱ्यांच्या विकासाला नेहमीचं प्राधान्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली शेतकऱ्यांनी निदर्शनं थांबवून चर्चेसाठी पुढे यावं असं आवाहन सरकारनं केल्याचं तोमर यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचा प्रस्ताव कृषीमंत्र्यांनी मांडला होता मात्र सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी चर्चेच्या पुढच्या फेरीत उपस्थित राहतील असं शेतकरी संघटनांनी सुचवलं उद्या या चर्चेची पुढची फेरी होणार आहे महाराष्ट्र विधान परिषद राज्य विधानपरिषदेच्या तीन पदवीधर दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी काल शांततेत मतदान पार पडलं

संजीवकुमार यांनी दिली आहे

विधान परिषदेच्या धुळे नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठीही काल उत्साहात मतदान झालं

या मतदार संघात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत असून काँप्रेसमधून भाजपामध्ये आलेले अमरीश पटेल आणि कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे

शिंदखेडा आणि शिरपूर वगळता अन्य आठ तालुक्यांमध्ये शंभर टक्के मतदान झालं दोन्ही जिल्ह्यातील सर्व महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे खानदेशमधले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केल्यानंतर या भागातली राजकीय समीकरण बदलतात का याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे

चीन डब्ल्य एच ओ कोरोना विषाणूचा उगम नेमका कुठे झाला याचा शोध घेण्यासाठी चीनला भेट देण्याकरिता जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींना चीननं अद्यापही परवानगी दिलेली नाही यावरुन चीन या भेटीसाठी टाळाटाळ करत असल्याचंच दिसून येतं

त्यानंतर अजुनही संघटनेचं पथक चीनला जाऊ शकलेलं नाही याविषयी विचारलं असता चीनच्या परराष्ट मंत्रालयानं आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या संपर्कात आहोत एवढंच सांगून जास्त काही सांगण्यास नकार दिला

उद्योजकांना आजही राज्याचं आकर्षण कायम आहे राज्यातले कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातले उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीनं काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते वेब माध्यमातून या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई चेंबरचे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते मातोंडकर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला गेल्या लोकसभा निवडणुकीत त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या परंतू आता शिवसेनेकडून त्यांच्या नावाची विधानपरिषदेसाठी शिफारस करण्यात आली आहे

त्याबाबतचा हा वृत्तांत

या उद्योगासाठी त्याला दररोज जळाऊ लाकडाची गरज भासते यातुनच मेळघाटातील वनाची जंगल तोड आणि पर्यावरणाची होणारी हानी महिलांच्या डोळ्यांना होणारा त्रास फुफ्फुसाचा कॅन्सर गावामध्ये शेणाच्या विल्हेवाटितुन निर्माण होणारी दुर्गंधी अशा अनेक समस्या निर्माण होत होत्या

सोबत शेतीसाठी खताचीही सोय झाली आहे खादी ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती केंद्र आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पानं बायोगॅस सयंत्रांचा वापर गवळी समाजानं करावा यासाठी पुढाकार घेतला होता

नुकतंच या बायोगॅसचे हस्तांतरण चिखलदऱ्याच्या तहसिलदार माया माने यांच्या हस्ते करण्यात आलं

आळंदी देवस्थान समितीचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी काल ही माहिती दिली बलेट टेन र्यावरण विभागानं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला सर्व प्रकारची मंजुरी दिली आहे

यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या अखत्यारितील सर्व मंजूरींचा समावेश असल्याचं रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काल वार्ताहर परिषदेत सांगितलं सरपंच संसद एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट च्या वतीनं आजपासून तीन दिवसांच्या राष्ट्रीय सरपंच संसदेचं ऑनलाइन पद्धतीनं आयोजन करण्यात आलं आहे

या सरपंच संसदेची सुरूवात होईल केंद्र सरकारच्या जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत उद्घाटन सत्राचे तर केंद्रीय रस्ते दळणवळण आणि महामार्ग विकास विभागाचे मंत्री नीतीन गडकरी केंद्रीय कृषी आणि पंचायतराज विभागचे मंत्री नरेंद्रसिंग तोमर हे समारोप सत्राचे प्रमुख अतिथी आहेत या सरपंच संसदेची एकंदर सात सत्रं होतील त्यात मार्गदर्शन करण्यासाठी देशभरातून मान्यवर वक्त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे देवळात डेसकोड दक्षिणेतील काही प्रमुख देवस्थानांच्या धर्तीवर देश परदेशात प्रसिद्ध असलेल्या शिर्डी संस्थानातही भाविकांसाठी लवकरच ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे तूर्त तरी देवस्थान समितीनं याबद्दलची सक्ती केली नसली तरी देवळात अपेक्षित पोषाखाबाबत सूचना मात्र लावल्या आहेत भाविकांनी भारतीय संस्कृतीला अनुरूप असा सभ्य पोशाख करुनच मंदिरात प्रवेश करण्याचं आवाहन करणारे फलक सध्या शिर्डी संस्थानात लागले आहेत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरं पुन्हा भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय झाल्यानंतर शिर्डीसह अनेक प्रमुख देवस्थानांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली शिर्डीच्या मंदिरात अनेक भाविक तोकड्या कपड्यात आल्याचं निदर्शनास आल्यानंतर काही भाविकांनीही त्याबद्दलची तक्रार मंदिर समितीकडे केली होती त्यावर मंदिर समितीनं खबरदारीचा उपाय म्हणून सध्या मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत स्वतंत्र फलक लावून भाविकांना योग्य तो पोशाख परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र त्याचा फारसा परिणाम न झाल्यास दक्षिणेकडील मंदिरांप्रमाणेच शिर्डीच्या मंदिरातही भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचं देवस्थान समितीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे

ओबीसी आरक्षणात कोणतेही फेरबदल करु नये आणि आरक्षणाची टक्केवारी कमी करुन नये उलट ओबीसी संवर्गातील जातींची संख्या वाढल्यानं आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ करावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला

शीतल आमटे डॉक्टर शीतल आमटे प्रकरणी अद्याप पोलीस कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहचलेले नाहीत घटनास्थळी कोणतीही चिड्डी मिळालेली नसली तरी तिथलं महत्वपूर्ण साहित्य पोलीसांनी ताब्यात घेल्याची माहिती सूत्रांनी दिली चंद्रपूरचे जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे कालही वरोऱ्यात होते डॉक्टर शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी यांची सायंकाळी चौकशी करण्यात आली शवविच्छेदन अहवालाबाबत पोलिसांनी काहीही भाष्य करण्यास नकार दिला महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शीतल आमटे यांनी आनंदवनातील आपल्या राहत्या निवासस्थानी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली होती एडस सांगली जागतिक एड्सविरोधी दिनी सांगलीत सुंदरनगर वस्तीतून वारांगना महिलांनी मेणबत्ती मार्च काढला एड्सने बळी पडलेल्या व्यक्तीना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली महिला एडस निर्मलन केंद्रातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते

संस्थेच्या अध्यक्षा अमिराबी शेख यांनी या उपक्रमाची सुरवात केली आजही ही परंपरा कायम आहे नगरसेविका अनारकली कुरणे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम घेण्यात आला खंचनाळे कोल्हापूरातल्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले पहिले हिंद केसरी पहलवान श्रीपती खंचनाळे यांच्यावरील उपचारासाठी ठाणे येथील डॉ

राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ही मदत खंचनाळे यांच्या चिरंजीवांकडे सुपूर्द करण्यात आली अपघात ताडोबात सफारीसाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला चिमूर ते कोलारा मार्गावरील तुकूम फाट्याजवळ काल अपघात झाला

तर तिच्या काकांचं उपचारासाठी नागप्रला नेताना निधन झालं

क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा पन्नास षटकांचा क्रिकेट सामना आज कॅनबेरा इथं होणार आहे पहिले दोन्ही सामने जिंकून यजमान ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची ही मालिका आधीच जिंकली आहे पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताची गोलंदाजी निष्प्रभ ठरल्यामुळे भारताला आजच्या सामन्यात एका चांगल्या पर्यायाची गरज आहे

त्यामूळे आजचा सामना जिंकून व्हाइट वॉश टाळण्याची संधी भारताकडे आहे हवामान अपेक्षेप्रमाणे बंगालच्या पसागरावर बुरेवी नावाचं चक्रीवादळ तयार झालं असून त्याचा जोर अजून दोन दिवस तरी राहील वादळाचा फटका मिळनाडू आणि केरळला बसणार असला तरी उत्तरेतल्या थंडीला महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यासही त्याचा प्रभाव कारणीभूत ठरतो त्यामुळे संपूर्ण राज्यात हवामान कोडं असलं तरी कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार